मात्र त्यानंतरही रुग्णालयांत बेड्स उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत

मागील वर्षीप्रमाणे गंभीर परिस्थती निर्माण झाली नसली तरी या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी नियम पाळणे आणि खबरदारी बाळगणे आवश्यक असून सर्वांनी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना रुग्णांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलवण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनानं कोरोना प्रादुर्भाव समितीला दिला आहे

ग्रह विलगीकरणातील रुग्णांकडूनच मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याचं निरिक्षण आहे त्यामुळे ग्रह विलगीकरण बंद करण्याची शिफारस पुढे आली असून शहर आणि जिल्ह्यात अनेक कोव्हिड केअर सेंटर्स पुन्हा सुरू करण्यात आले आहेत त्यामुळे घरी असणाऱ्या कोरोना रुग्णांना या केंद्रांमध्ये दाखल करावं असं सुचविण्यात आलं आहे

हे वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर नायडू सांसर्गिक रुग्णालयामध्ये उभारण्यात येणार असून ते चालविण्यासाठी पुणे महानगरपालिका मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे

यातून उत्कृष्ट बोधचिन्हांची निवड होणार असून हे बोध चिन्ह महाविद्यालयाच्या आणि ट्रस्टच्या कामकाजाकरीता कायमस्वरूपी वापरात येणार आहे सहा लाखांच्या थकबाकीपोटी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर येथील जम्बो कोवीड सेंटरच्या नियंत्रण कक्षाचा वीज पुरवठा शुक्रवारी खंडीत केला या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पुणे महापालिकेनेही पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या महावितरणच्या पाच कार्यालयांचा पाणी प्रवठा थांबवला त्यानंतर मात्र महावितरणने वीज प्रवठा तत्काळ सुरळीत केला मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढ्र लागल्यानं कोवीड सेंटर पुन्हा सुरू करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे त्यातच महावितरणने सहा लाख रुपये वीज बील थकवल्याचं कारण देत शुक्रवारी जम्बोच्या नियंत्रण कक्षाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या आपल्या आज्बाज्रच्या परिस्थितीत चित्रपट रसिक मात्र घरबसल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आस्वाद घेत आहेत

चित्रपटांचे विषय त्यांची निवड आणि ऑनलाइन व्यासपीठाच्या सुरक्षिततेची खातरी यामुळे चित्रपटप्रेमी सुखावले आहेत

प्ण्याचा अर्ज्न कढे आणि आर्यन गोविस यांचाही यात सहभाग असेल इंडिया सांघिक आंतरक्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत आज झालेल्या अंतिम फेरीत गतविजेत्या डेक्कन चार्जेस संघानं विजेतेपद पटकावलं

संध्याकाळच्या दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ होत राहण्याची शक्यता वर्तवली असून ढगांच्या गडगडाटांसह हलक्या सरी अपेक्षित आहेत

उद्याही आकाश अंशत ढगाळ राहणार असून संध्याकाळ नंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज प्णे वेधशाळेने वर्तवला आहे तर हा होता आजचा प्णे व्रत्तांत